वेलिंग्टन कसोटीत यजमानांची स्थिती बळकट आता सविस्तर बातम्या कोरोना कोरोना विषाणू प्रद्भावाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या लोकांनी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळावा अशा सूचना कॅबिनेट सचिवालयानं दिल्या आहेत कोरोना संदर्भात सर्व राज्यांमधली सद्यस्थिती उपाययोजना आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली काल उच्चस्तरीय बैठक झाली त्यानंतर ही सूचना देण्यात आली याआधीच्या निर्देशांनुसार केल्या जाणाऱ्या तपासणीबरोबरच यापुढे काठमांडू इंडोनेशिया व्हीएतनाम आणि मलेशियामधून येणाऱ्या विमानातल्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला

हर्ष वर्धन यांनी काल पनवेल इथं सांगितलं

नवीन पनवेल इथल्या राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या नवीन संक्लाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते या वेळी निवासी कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचा शिलान्यासही करण्यात आला रुर्बन मिशन ग्रामीण भागात मूलभूत सोईसुविधा पोहचवण्याच्या तसचं ग्राम समुहांचा विकास करण्याच्या उद्देशानं सुरु करण्यात आलेलं श्यामा प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन पालघर जिल्ह्यात यशस्वीपणे राबवलं जात आहे जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यातल्या कासटवाडी जूनी जव्हार आयरे आणि ड़ेंगाचीमेट या चार ग्रामपंचायती अंतर्गत येणा या अनेक गावात आणि पाडयात राहणारे ग्रामस्थ या अभियानाबाबत समाधान व्यक्त करत आहेत

या गावात रस्ता नव्हता तेंव्हा मुलं दगडाला ठेच लागून पडायची चिखलही व्हायचा पण आता रस्ता झाल्यामुळे मुला खेळतात गाडी पण येते

या नंतर लगेचच या कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद प्रसारित केला जाणार आहे आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाणार आहे अधिवेशन राज्यविधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होणार आहे राज्याची गंभीर आर्थिक स्थिती सरकारनं शेतकऱ्यांनाजाहीर केलेली कर्जमाफी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत सत्तारुढ महाविकास आघाडीतल्यातीन प्रमुख पक्षांची निरनिराळी भुमिका याआधीच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयांना दिलेली स्थगिती यासारख्या मृद्यांमुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यातयेत आहे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सरकारच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे

सरपंचविधेयक सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा यापूर्वीच्या सरकारनं घेतलेला निर्णय रद्द करून आधीप्रमाणेचसरपंच निवड करण्यासंबंधीचं विधेयक उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणार आहे यासंबंधीचा अध्यादेश राज्यपालांनी नुकताचनाकारला होता त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारला आता सरपंच निवडीबाबतचं विधेयकविधिमंडळात मंजूर करून घ्यावं लागणार आहे

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प नाणार रिफायनरी प्रकल्प आणि आयलॉग जेटी प्रकल्पाच्या विरोधात अनेक आंदोलनं राजापुर तालुक्यात झाली रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ज्या डोंगर तिठ्यावर आजवरची आंदोलनं झाली त्याच ठिकाणी रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं रोजगारांच्या निर्मितीसाठी रिफायनरीचा प्रकल्प झाला पाहिजे अशी मागणी या आंदोलकांनी केली इतकंच नाही तर प्रकल्पाकरिता आठ हजार एकर जागा देणारी संमतीपत्रं जमा झाली असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं जिल्ह्याच्या उद्योजकतेच्या द्रष्टीनं हे सकारात्मक पाऊल म्हणावं लागेल

अनिल देशम्ख नागरिकत्त्व सूधारणा कायद्यासंदर्भात महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांनी मिळून सर्वानूमते घेतलेला निर्णय मान्य असेल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमूख यांनी स्पष्ट केलं ते काल नागपूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते या कायद्यामूळे राज्यातल्या एकाही नागरिकाचं नागरिकत्व जाऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली प्रक्षोभक विधान करणारे एम आय एम चे नेते वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करून पठाण यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचं देशमुख यांनी सांगितलं शाळा यवतमाळ दर्जेदार शिक्षण देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्याधर्तीवर यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या शाळांनी प्रयत्न करावेत त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असं आश्वासन संपर्कमंत्री संजय राठोड यांनी काल यवतमाळ इथं दिलं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रस्कार वितरण समारंभात ते बोलत होते

काल कोल्हापूरात झालेल्या कोल्हापूर जिल्हा सराफ सुवर्णकार संघाच्या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला या वेळी दोन हजारांहून अधिक सराफ व्यावसायिक उपस्थित होते

आंतरराष्ट्रीय सर्व शाखीय ब्राम्हण अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळयात ते बोलत होते

भामरे धुळे मनमाड मालेगांव ध्रळे इंदौर या रेल्वेमार्गासाठी जमीन अधिग्रहणाचं काम सुरू झालं असून एखादा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होणार असेल तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे भ्मिप्जन करतात त्यामुळं हा रेल्वेमार्ग पूर्ण होणारचं अशी ग्वाही खासदार डॉ स्भाष भामरे यांनी काल ध्ळे इथं पत्रकार परिषदेत दिली माजी आमदार अनिल गोटे यांनी या रेल्वेमार्गाच्या मुद्दयावर भाजपा नेते दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता त्याला उत्तर देताना डॉ सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत हा खुलासा केला पाणीआंदोलन लातूर विजेचे बिल लातूर महापालिकेनं न भरल्यानं महावितरणनं पालिकेच्या पंप हाऊसचा वीज पुरवठा खंडीत केला आहे त्यामुळं गेल्या बारा दिवसांपासून लातूर शहरातील पाणी प्रवठा बंद आहे पाणीप्रवठा तातडीनं सुरू न झाल्यास भाजपतर्फे आंदोलन करण्याचा इशारा भाजपा शहराध्यक्ष ग्रुनाथ मगे यांनी दिला आहे दरम्यान महावितरणशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं महापौर विक्रांत गोजमगूंडे यांनी सांगितलं

देशपांडे कला अकादमी कलांगण इथं दररोज सायंकाळी सहा वाजता भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी या विशेष कार्यक्रमांतर्गत लोकसंगीत काव्यमय गप्पा मराठीतील आद्य काव्यसंग्रहाची ओळख आदी विविध कार्यक्रम होणार आहेत